अतिरिक्त म्ख्य निवडण्क अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली

शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीच्या बंडखोरांनी येत्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही तर त्यांना य्तीत काही स्थान राहणार नाही असं असं म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते काल म्ंबईत शिवसेना भाजप आणि मित्रपक्षांच्या महाय्तीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते महाय्ती पूर्ण ताकद लावून बंडखोरांच्या विरोधात विजय मिळवेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी मालकीच्या उद्योगांमधे खाजगी गुंतवणूकीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं सरकारने नवीन निर्गृंतवणूक धोरण तयार केलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं या धोरणाच्या मस्द्याला काल मान्यता दिली नवीन धोरणान्सार केंद्रीय अर्थमंत्रालया अंतर्गत निर्गुतवणुकीचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी ग्ंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन असा वेगळा विभाग तयार करण्यात येणार आहे हा विभाग नीती आयोगाबरोबर काम करेल

उभय संघांमधली एकदिवसीय सामन्यांची मालिका येत्या ब्धवारी सुरु होईल इंडिअन नॅशनल थिएटरनंआयोजित केलेल्या महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी काल पार पडली मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाट्यग़हात दोन दिवस चाललेल्या अंतिमफेरीत दहा महाविद्यालयांनी सादरीकरण केलं

आकाशवाणी मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक हेमंत सपकाळे याचं काल रात्री दिर्घ आजारानं निधन झालं

हेमंत सपकाळे हे आकाशवाणीचे पहिल्या श्रेणीचे संगीतकारही होते मुंबई केंद्रावरच्या भावसरगम कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी गायलेल्या त्यांच्या रचना तसंच आणि त्यांची अनेक संगीत रुपकंही गाजली होती